आजादी का महोत्सव अंतर्गत देशभरात सहा ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यापुढची भारताची वाटचाल या विषयावरील प्रदर्शनांचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्वाटन

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग जावडेकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत पुणे बंगळूरू भुवनेश्वर पाटणा मोईरंग आणि सांबा अशा सहा ठिकाणी आयोजित प्रदर्शनांचं उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झालं

ही देशासाठी अत्यंत महत्वाची घटना असून या कार्यक्रमातून जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यापुढची भारताची वाटचाल याची माहिती मिळणार आहे आपल्याला अनेकांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य मिळालं आहे

भारत जगातील आर्थिक सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात महाशक्ती बनेल

राज्यातील तुरळक जिल्हे वगळता उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे राज्यात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कालही कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण जास्तच राहिल त्यामुळे अर्थातच उपचाराखाली असलेल्या संख्येत देखील वाढ नोंदवली गेली

या चार देशांच्या क्वाड संघटनेच्या नेत्यांची काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिली बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचं भारतात उत्पादन करण्यात येणार आहे

दक्षिण पूर्व आशियायी देशांच्या संघटनेकडं हे डोस देण्यात येणार आहेत भारतातील बायोलॉजिकल लिमिटेड ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करणार आहे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींला आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कालच मान्यता दिली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या एपवर देखील ऐकू शकता पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे

विशेष निरीक्षक अजय नाएक आणि विवेक दुबे यांनी काल मिदनापूर जिल्ह्यात राजकीय प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकारी यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली

तामिळनाड् तमिळनाडूमध्येही उमेदवारी अर्ज दाखल करण्याला वेग आला असून द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षानं आज आपला निवडणूक जाहीरनामा सादर केला पक्षाचे संस्थापक एम करुणानिधी यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर पक्षाचे नेते आणि करुणानिधी यांचे पुत्र स्टालिन यांनी हा जाहीरनामा सादर केला तर अण्णा द्रमुक पक्षाचे सहसमन्वयक आणि मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी कालपासून सालेम मध्ये प्रचाराला सुरुवात केली उपमुख्यमंत्री आणि पक्ष समन्वयक ओ पन्नीरसेल्वम यांनी बोदी नायाकानुर मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्यानं निवडणूक जिंकण्यासाठी सदस्यांना एकत्रितपणे आणि शांततेनं काम करावं या प्रयत्नात पक्षाचे वरिष्ठ नेते गुंतले आहेत उत्तराखंड उत्तराखंडमध्ये लॉकडाउनच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर साथरोग कायदा आणि आपत्ती निवारण व्यावस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते

डेहराडून इथं काल संध्याकाळी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी माध्यमांना दिली राष्ट्रपती दौरा राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आज दुपारी ते काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार असून संध्याकाळी दशाश्वमेघ घाटावर गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत

संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं त्यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला वेग आणण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

मिनी बसमधील पर्यटक जैसलमेरला भेट देऊन जोधपूरला परतत होते अपघातानंतर हे सर्वजण बसमध्ये अडकले होते स्थानिक ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली आणि पोलिसांना कळवलं हुवामान राजधानी दिल्लीत आज बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं असेल काही तुरळक ठिकाणी संध्याकाळी किंवा रात्री ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे असाअंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईमध्ये आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार